स राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉ

राजम यांना जाहीर

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पटोले यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला त्या आधी पटोले यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली

पक्षाध्यक्षांनी दिलेल्या आदेशनुसार आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण याचा निर्णय महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचे प्रमुख ठरवतील असं पटोले म्हणाले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

पण या जलस्त्रोतांची नियमित देखभाल आणि दरुस्ती न झाल्यामुळे त्यांचा पूर्ण क्षमतेनं वापर होत नाही

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली अशी जागा नसल्यानं अनेक नगरपालिकांना शासनाकडून विकास निधी मिळवताना अडचणी येत होत्या अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले आहेत तसंच कचऱ्याचा निचरा न करता आल्यानं आरोग्य आणि प्रद्षणाचे प्रश्नही निर्माण झाले आहेत आता जागा उपलब्ध करून दिल्यानं या सगळ्या समस्या सुटतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे

कोविडचा आलेख घसरत असला तरी अमरावती यवतमाळ अकोला भंडारा नंदरबार वर्धा रत्नागिरी गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग जास्त आहे तसंच चाचण्यांचं प्रमाणही कमी आहे त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं

शास्त्रीय संगीत क्षेत्रात पंडित भीमसेन जोशी यांनी केलेल्या कार्याची महती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी राज्य शासन मुंबई प्णे नाशिक नागपूर आणि त्यांच्या जन्मस्थळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करेल असं ते म्हणाले

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांनी तयार केलेला पंडीत भीमसेन जोशी हा त्यांचा संगीत प्रवास उलगडणारा माहितीपट चित्रपट विभागातर्फे काल दिवसभर त्यांच्या संकेतस्थळावर तसंच यू ट्यूब वर प्रदर्शित करण्यात आला

राजम यांना जाहीर झाला आहे पाच लाख रुपये मानपत्र स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी प्रस्कार पद्मश्री पद्मभूषण अशा अनेक प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे

दरम्यान भ्जबळ यांनी काल संमेलनाचे अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर यांच्या पुणे इथल्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना संमेलनाचं निमंत्रण दिलं

भारतीय तेल महामंडळानं ही माहिती दिली

पर्यटनाला चालना देण्याच्या अन्षंगानं फेब्रवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात येईल औरंगाबाद विभागानं काही लोकप्रिय महोत्सवांचं आयोजन करण्याचं निश्चित केलं असून त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात तेर महोत्सव बीड जिल्ह्यात कपिलधारा महोत्सव तसंच नांदेड जिल्ह्यातल्या होट्टल महोत्सवाचा समावेश आहे

सांगली जिल्ह्यात जत इथं कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर काल ते बोलत होते ते म्हणाले येणाऱ्या खरीप हंगामाच्या पासून ते रब्बी हंगामापर्यंत महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना मी अश्वस्थ करू इच्छितो एकाही शेतकरी बांधवाला यूरीया खताची कमतरता पडणार नाही

प्रकिया उद्योग उभा करणं या संदर्भामधे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करण्याचा निर्णय झालेला आहे

पाणी प्रखठा योजनेअंतर्गत दिल्ली गेट इथच बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या कामाची ते पाहणी करणार असून त्यानंतर ते शहरातल्या विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत तत्पूर्वी मुख्यमंत्री ब्लडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी करणार आहेत

दरदश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते

लातूर इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते वीज देयकासह विविध मागण्यांचं निवेदन त्यांनी काल जिल्हाधिकारी बी

प्रथ्वीराज यांना सादर केलं लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाण्याचा मुबलक साठा असूनही सतत खंडित होणाऱ्या वीज प्रवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसताना वीज मंडळानं सक्तीची वसुली सुरू केली असल्याचं तसंच जोडण्या तोडल्या जात असल्याचं ते म्हणाले

त्यामुळे ज्या ग्राहकांनी थकबाकी न भरता वीज प्रवठा घेतलेला आहे त्यांच्याकडून चालू देयकांवर ही थकबाकी वर्ग करून ती ग्राहकांकडून वसूल करण्यात येईल असं गिते यांनी म्हटलं आहे

जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कापूस पिकावर अवलंबून आहे

कापसावर याच ठिकाणी प्रक्रिया झाली तर अनेकांना रोजगार मिळू शकतो असं खासदार जाधव यांनी यावेळी नमूद केलं

मारुती बनसोडे हे गेली तीन दशकं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्यानं त्यांची या प्रस्कारासाठी निवड करण्यात आली येत्या नऊ तारखेला परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल

विष्णूपूरी प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सिंचन क्षेत्रास फक्त दोन पाणी पाळ्या देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे मात्र गहू भूईमूग भाजीपाला चारा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पाच पाळ्या आवश्यक असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे

पेट्रोल डिझेल आणि घरग्रती गॅसच्या वाढलेल्या किमती सरकारनं कमी कराव्या या मागणीचे फलक यावेळी कार्यकर्त्यांनी झळकावले गॅसच्या टाकीची अंत्ययात्राही यावेळी काढण्यात आली

गेल्या एक तारखेला नियोजित असलेला आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम प्रशासकीय कारणामुळे पुढं ढकलण्यात आला होता